भारत आणि चीन दरम्यान गेली तीन दशकं उभ्या असलेल्या आणि नवीन उद्भवणार्या आव्हान आणि परिस्थितीशी मिळत जुळत घेतल्यामुळे परस्पर संबध स्थिर असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले ताठी जिथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा प्रश्न आहे तिथे एकतर्फी तोडग्याचा कोणताही मार्ग अमान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

पंजाब हरयाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड तमिळ नाडू चंदिगढ जम्मू काश्मीर केरळ आणि गुजरात राज्यात सरकारकडून खरीपाची धान्य खरेदी होत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज छपरा मोतीहारी समस्तीपुर आणि बाघा इथं प्रचारसभा होणार आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार समस्तीपुर आणि बाघा येथील सभांमध्ये पंतप्रधानांच्या सोबत असणार आहेत

निवडणूक आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात सुरुवात केली आहे त्यानुसार मंत्री मोहन यादव उषा ठाकूर आणि बिसाहुलाल साहू यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे

मुख्यमंत्री शिवराज सिंघ चौहान यांनी राज्यातील जनतेला स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थापना दिनानिमित्त कोणतेही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले नसले तरीही सर्व शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याचा आज स्थापना दिवस आहे त्यानिमित्त मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते आज गुंटूर इथं राष्ट्रध्वजाचं अनावारण करण्यात येणार आहे त्यानंतर ते जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षकांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमांतून संवाद साधतील केरळ केरळ राज्यही आज आपला चौसष्टावा स्थापन दिन अर्थात पिरायी दिवस साजरा करत आहे

यानिमित्त कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या दिवसाच्या औचित्याने राज्यातील सर्व समुद्र किनारे आजपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहेत

सहाव्या लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या जनरल कौन्सिलचा शपथविधीही काल पार पडला यावेळी नायब राज्यपाल आर के माथुर यानी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून विकास कल्याण आणि नागरी सेवाविषयक प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काही प्रकल्प लोकार्पण केले या कार्यक्रमात लडाखचे खासदार जे

नामग्याल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते

येड्युरप्पा ध्वजारोहण करून जनतेशी संवाद साधणार आहेत

लोकल प्रवासादरम्यान आरोग्यविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन रेल्वे मंत्रालयानं केलं आहे

मोकळ्या जागेवरील उपस्थितांची संख्या जमिनीच्या आकारावरून ठरवण्यात येईल

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं काल याबाबतचे नवे नियम जारी केले यासह दिल्ली परिवहन महामंडळ तसंच अन्य बसेसना पूर्ण आसनक्षमतेसह आंतर राज्य वाहतूक करण्याकरिता परवानगी दिली आहे मात्र मास्कविना तसंच उभ्याने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे

पन्नास वर्षे हॉलीवूड चित्रसृष्टी गाजवणारे कोनेरी यांना द अनटचेबल्स चित्रपटासाठी ऑस्कर प्रस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं हायलँडर इंडियाना जोन्स द रॉक हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होत

हवामान एक नजर देशातील प्रमुख शहरांच्या आजच्या हवामानावर राजधानी दिल्लीत आज सकाळी धुक्याचं वातावरण असेल मात्र दिवसभर आकाश निरभ्र राहील मुंबईतही आकाश निरभ्र असेल